कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रमाणित कार्यपध्दती जारी

शेतकऱ्याला एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल कृषिमंत्री दादाजी भ्से यांची माहिती

रस्ता सुरक्षेसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

नागपूरमध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

यान्सार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची द्रकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत प्रतिबंधित क्षेत्राबाहेर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कार्यालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य स्रक्षेच्या सर्वसाधारण नियमांचे पालन केले जावे असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे सर्व कर्मचारी आणि कार्यालयांना भेट देणाऱ्या नागरिकांनी या नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या नियमांमध्ये व्यक्तींमध्ये सहा फ्टांचे अंतर राखणे मास्कचा वापर आणि सातत्याने हात ध्णे यांचा समावेश आहे कार्यालयांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्या रुग्णावर डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करतानाच त्याने कार्यालयात ज्या ठिकाणांना भेट दिली आहे त्या भागांचे तातडीने निर्जंतुकीकरण करावे असे सांगण्यात आले आहे

प्रवासी गाड्या प्रवासी गाड्या प्र्न्हा स्रू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा प्न्हा सुरू करण्याबाबत माध्यमांमधून बातम्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे

यांत्रिकीकरण सूक्ष्मसिंचन विशेष घटक योजना नवीन विहीरी आणि फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थीची निवड करण्यात आली आहेअशी माहिती कृषिमंत्री दादाजी भ्से यांनी दिली ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे यापूर्वी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज करावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली या आर्थिक वर्षात जर शेतकऱ्यास लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यास नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही शेतकऱ्याचा मागील वर्षाचा अर्ज प्ढील वर्षाही ग्राह्य धरण्यात येणार आहे असे भ्से यांनी सांगितले

यावेळी नागप्रचे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते

नागप्र मनपाला सिनेमॅटिक स्क्रीनचे लोकार्पण नागप्र मधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तिपर तसेच महाप्रुषांच्या विचारांचा प्रभाव चित्रपटांच्या माध्यमातून वृद्विंगत करण्याच्या हेतूने नागप्रातील कविवर्य सुरेश भट सभागृहात सिनेमॅटिक स्क्रीनचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेस करण्यात आलं या स्क्रीनवर महाराष्ट्र पश् विज्ञान विद्यापीठातर्फे तसेच इतर संस्थातर्फे शेतकऱ्यांना उपयोगी अशा चित्रफिती तयार करून शेतकऱ्यांना दाखवण्यात येतील माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूर महानगरपालिकेची ही भव्य वास्तू एक प्रशिक्षण केंद्र बनेल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला य्एफओ मूव्हीज आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासप्रे महापौर दयाशंकर तिवारी इत्यादि मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमामध्ये मिशन रेडियम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शून्य अपघात चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे

ही बाब चिंताजनक आहे रस्ते सुरक्षेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संसद सदस्य रस्ता स्रक्षा समिती स्थापन करण्यासाठी प्ढाकार घेतला असून या समितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या शहरातील अपघातप्रवण स्थळांची माहिती संबंधित यंत्रणांना दयावी आणि ती दरुस्त करण्यासाठी पाठप्रावा करावा असं आवाहन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा रस्ते नियमांबद्दल शिक्षण कायदयाची कठोर अंमलबजावणी तसेच अपघाताच्या वेळी दाखवण्याची तत्परता या चत्ःसुत्रीवर भर देत रस्ते सुरक्षा या क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं

ज्या विदयार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे

मग़गनयनी मध्य प्रदेश सरकारच्या मुगनयनी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या शोरूमचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले सिव्हील लाईन्सस्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र परिसरात हे शोरूम सुरू करण्यात आले आहे गडकरी यांनी शोरूमची पाहणी केली हातमाग हस्तकलेच्या वस्तूंना देशातच नाही तर विदेशातही मोठी मागणी आहे भाजपाच्या सरकारने मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत अंतर्गत अशा हातमाग आणि हस्तकलेच्या वस्तूना प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे खादी ग्रामोदयोग हातमाग मंडळ यांनी जोमाने काम करावे अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली

नितीन राऊत नागप्रमध्ये गेल्या काही दिवसात अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ

त्यांनी काल विभागीय आय्क्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक बोलाव्न रुग्णसंख्या का वाढत आहे याबाबत माहिती जाणून घेतली कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी धार्मिक स्थळे आणि अन्य माध्यमातून नागरिकांना मास्कचा वापर आणि कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजाग़ती करावी स्वयंसेवी संस्थांनी गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सहभागी व्हावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात गावात शहरात वार्डात जनजाग़ती करावी लग्नसमारंभातल्या वाढत्या उपस्थितीवर निर्बंध घालावेत असे निर्देश डॉ नितीन राऊत यांनी या बैठकीत दिले सायकलपटू नारायण व्यास वाशीम येथील सायकलपट् नारायण व्यास यांनी वाशीम ते रामेश्वरम असा सायकल प्रवास पूर्ण करून देशातील दक्षिणेचे टोक गाठले आहे या पूर्वी त्यांनी देशाची उत्तर सीमा वाघा बॉर्डरपर्यंत सायकलने प्रवास केला आहे व्यास हे देशभर सायकलने प्रवास करून प्रद्षणम्क्त वस्ंधरा आणि निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश देत असतात हवामान राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे

कसोटी क्रिकेट भारत इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या द्सऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज द्सऱ्या दिवशी भारतीय संघाने चांगली कामगिरी करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे